लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचार आज संध्याकाळी संपेल

तिस या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराला जोर आला आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज ओदिशात संबळपूर क्षे सभा झाली

स्वातंत्र्यानंतर या राज्यात काँप्रेस आणि बिजू जनता दलाची सत्ता असल्यानं राज्यातल्या जनतेला वर्षानुवर्ष दारिद्र्यात रहावं लागलं असंही ते म्हणाले कॉंप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधे दोन दिवसांचा प्रचारदौरा सुरु केला या दौ यात त्यांचा दुसरा मतदारसंघ असलेल्या वायनाडसह विविध जिल्ह्यांमधे ते प्रचारसभा घेणार आहेत आज पठाणपूरम ीं झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं की न्याय योजनेसाठीचा पैसा भ्रष्ट उद्योजक आणि लोकांकडून येईल ज्यांनी जनतेचा पैसा लुबाडला आहे त्यांना तो जनतेला परत द्यावा लागेल याची काळजी काँग्रेस घेईल असं ते म्हणाले दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उत्तर प्रदेशात लखनौ लोकसभा मतदारसघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला देशातल्या जनतेची स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षात जनतेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला असून पुढची पाच वर्ष जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी खर्च केली जातील शेतक यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री किसान सम्मान योजना सुरु केली असं त्यांनी सांगितलं

या बंदी आदेशामध्ये निवडणूक आयोगानं गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे आणि त्यांच्या वर्तनाबद्दल कानउघाडणी केली आहे

त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत निवडणूक आयोगानं खान यांची देखील त्यांच्या वर्तनाबद्दल कानउघाडणी केली आहे

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी व्ही

कांताराव यांनी काल भोपाळमधे बातमीदारांना ही माहिती दिली निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुस्लीम महिलांना प्रार्थनेसाठी मशिदीत जाण्याची परवानगी असावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकारला नोटीस बजावली आहे पुण्यातल्या एका दांपत्यानं ही याचिका दाखल केली आहे केरळमधल्या सबरीमाला मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय या याचिकेची सुनावणी करेल असं न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी विदंबरम यांच्या पत्नी नलिनी आणि मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्धचे फौजदारी खटले रद्द करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आयकर विभागानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं नलिनी आणि कार्ती चिदंबरम यांच्याकडून उत्तर मागितलं आहे परदेशातली मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशील जाहीर न केल्याच्या आरोपाबाबतचं हे प्रकरण आहे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं आपल्या नागरिकांना त्यांच्या पाकिस्तान प्रवासाबाबत फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे विशेषतः बलुचिस्तान खैबरपखतुनख्वा आणि पाकव्याप्त कश्मीरमधे दहशतवादी हल्ल्यांची दाट शक्यता असल्यानं तिकडच्या प्रवासाला जाऊ नये असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे या भागात वाहतूक केंद्र बाजार लष्करी आस्थापनं विमानतळ शैक्षणिक संस्था रुग्णालयं पर्यटन स्थळं प्रार्थना स्थळं ठ्यादी ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे बिहारमधे मुजफ्फरपूर जिल्हा मंडळाच्या अध्यक्ष ब्रा देवी यांच्या निवासस्थानी आयकर विभागानं छापे टाकून दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड तसंच मोठ्या प्रमाणात सोनं आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले आहेत मतदारांना गळाला लावण्यासाठी तिथं बेकायदेशीर रक्कम असल्याची माहिती मिळाल्यावर हे छापे घातल्याचं सूत्रांनी सांगितलं या छाप्यांमधे कोट्यावधी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रंही आयकर विभागानं जप्त केली आहेत ब्रिदेवी यांचे नातेवाईक माजी आमदार मुसाफिर पासवान यांच्या घरी आणि कार्यालयावरही छापे टाकून बेकायदेशीर रक्कम आणि सोनं जप्त केलं आहे याप्रकरणी आयकर विभागानं डझनभर बँकखातीही गोठवली आहेत

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे जप्त केलेल्या संपत्तीत दिल्ली पंचकुला आणि सिरसा श्विल्या जमीन आणि घरांचा समावेश आहे मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई झाली आहे जेट एअरवेज कंपनीच्या वाढते दर आणि विमान उड्डाणं रद्द होण्यासह संबंधित प्रश्रांचा आढावा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे प्रवाशांचा अधिकार आणि सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सूचना नागरी विमान वाहतूक सचिवांना दिली आहे प्रभू यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या जेटनं त्यांची आंतरराष्ट्रीय वाहतूक तात्पुरती स्थगित केली असून सध्या फक्त दहा विमानं कार्यरत आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबई डियन्स संघान रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघावर पाच गडी राखून विजय मिळवला

बंगळुरुचा हा सातवा पराभव असून गुणतालिकेत त्यांचं स्थान तळाशी आहे आज रात्री आठ वाजता मोहाली श्रे किंग्ज त्रैव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होईल भामीजी घर पर है आणि तुझसे है राब्ता या दोन द्रचित्रवाणी मालिकांमधे भाजपाचा प्रचार करणा या भागांचं प्रसारण करण्याआधी संबंधित निवडणूक अधिका यांकडून ते प्रमाणित करुन घ्यावे असे निर्देश महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी या मालिकांच्या निर्मात्यांना दिले आहेत

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी ही माहिती दिली विशाखापट्टणम क्रि तटरक्षक दलाच्या वीरा या गस्तीनौकेच्या जलावतरणाच्यावेळी ते काल बोलत होते सागरी सीमांवर प्रभावीपणे गस्त घालण्यासाठी वीरा या गस्तीनौकेचा उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं